दष्काळावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवत या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचंही आवाहन त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दष्काळ परिस्थिती आणि उपाययोजनांचा द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे ज्या गावात पाणीपुरवठ्याची योजना बंद पडली आहे अशा योजनेच्या द्रूस्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून नोंदवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

दष्काळाशी संबंधित बाबी तक्रारी मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार असल्याचं मुख्यमंत्यांवरनी सांगितलं

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता शिर्डी प्णतांबा या भागांनाही या पाण्याचा प्रवठा होणार आहे

त्यामुळे काल प्ण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रंदरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण प्रदान केला

याठिकाणी अक्षय तृतीयेला दरवर्षी घटमांडणी करुन वर्षभराच्या पाऊस तसंच पिक परिस्थितीचं भाकित बघण्याची परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षापासून आहे

स्वर्गीय विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर राम चव्हाण यांची तर वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर युवराज धबडगे यांची नियुक्ती कुलगुरू डॉ

चोपडे यांनी केली आहे

श्रीकांत यांना काल दिलं गेल्या वर्षी या वाणाची बियाणं उगवली नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं संघटनेनं ही बियाणे न विकण्याचा निर्णय घेतला आहे मात्र तरीही ती विकलेली निदर्शनास आल्यास संबंधितांवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे

काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते दुष्काळ निवारणाच्या कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

यावेळी अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासप्रे भाईश्री फाउंडेशनचे रमेश पटेल तसंच इतर मान्यवर उपस्थित होते

श्रावण सोमवंशी आणि प्रतिभा सोमवंशी अशी त्यांची नावे असून या अपघातात प्रतिभा सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रावण सोमवंशी यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यु झाला हे दोघे वळसवंगीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते

वडिलांच्या नावावर असलेलं घर स्वतच्या नावावर करण्यासाठी ग्रामसेवकानं तक्रारदाराकड़न बाँड पेपर न घेता चार हजारांची रुपयांची लाच मागितली होती

या आगीत तीन म्हशी वीस कोंबड्यांसह साडे नऊ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं व्त्त आहे सुरूवातीला एका गोठ्याला अचानक लागलेली ही आग वाऱ्यामुळे पसरल्याचं सांगण्यात आलं

या रुग्णालयात असलेली स्वच्छता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात केली जाणारी जागृती तसंच रुग्णालयातील जैविक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यात सर्वाधिक गुण मिळाल्यानं रुग्णालयाचा प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितलं

ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्यामुळे सोमनाथ गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता

या प्रकरणात भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडे निवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे आणि त्यांचा प्तण्या धीरज यांचा आरोपींमध्ये समावेश आहे

या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे